कृषी पायाभूत निधि अंतर्गत आर्थिक स्विधांचा प्रारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

नागपूर इथल्या राष्ट्रसंत त्कडोजी महाराज विद्यापीठाच्या क्लग्रूपदी डॉक्टर स्भाष रामभाऊ चौधरी यांची निय्क्ती

देशभरातील लाखो शेतकरी सहकारी संस्था आणि नागरिक हा कार्यक्रम पाह शकतील केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर हे देखील या वेळी उपस्थित राहणार आहेत

हा निधी शीतग़ह संकलन केंद्र प्रक्रिया य्निट्स यासारखी साम्दायिक शेती मालमता आणि कापणी नंतरचे पायाभूत सुविधा व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरेल या मालमतांम्ळे शेतकरी आपल्या शेतमालाची साठवण करून तो नंतर अधिक किंमतीला विकून वर्धित मूल्य प्राप्त करू शकेल

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ब्रिटिश राजवटीविरुदधच्या भारत छोडो आंदोलनातील स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे

सध्या जीडीपीमध्ये त्यांचे योगदान नगण्य आहे मात्र त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष प्रवल्यास ते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करु शकतात गडकरी यांनी रस्त्यांच्या विम्यासाठी सध्याच्या बँक हमीऐवजी नवीन प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन सीआयआयला केले याम्ळे रस्ते प्रकल्पाला लवकर आर्थिक तरतूदी करता येतील आणि भांडवल उभे करता येईल ज्यायोगे प्रकल्प जलदगतीने पूर्ण होतील

यामध्ये वैमानिक आणि सह वैमानिकाचाही समावेश आहे

या अपघातातले मृत वैमानिक दीपक साठे यांचं पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्यांचं कृटंब मुंबईहन कोझिकोडला पोहोचलं आहे सहवैमानिक अखिलेख कुमार यांचे कुटुंबीयही दिल्लीहन कोझिकोडला पोहोचले आहेत या विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती लागला आहे विमान अपघात तपासणी विभाग त्याचा तपास करत असल्याचं प्री यांनी सांगितलं आहे दरम्यान या विमान अपघातामध्ये मरण पावलेल्या वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचे आई वडील नागपूर येथे राहत असून गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी साठे क्ट्ंबाची सांत्वनपर भेट घेतली दीपक वसंत साठे यांच्या आई लिलाबाई साठे यांनी आपल्या मुलाने देशसेवेसाठी प्राणाची आहती देऊन कित्येक जणाचे प्राण वाचवले आहेत अशी भावना व्यक्त केली

सदर वेबिनार मध्ये मेट्रोशी संबंधित अनेक व्यावसायिक संधी संबंधी चर्चा होणार आहे

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्या दूरदर्शी भूमिकेचा परिणाम म्हणूनच नॉन फेअर बॉक्स मधून मिळणाऱ्या महसूलवर नेहमी भर दिला आहे या माध्यमातूनच मेट्रोला स्वावलंबी बनवण्याचा मानस आहे नवे शैक्षणिक धोरण कार्यान्वयन आणि आव्हाने या विषयावर वर्धाच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील शिक्षण विभागाच्या वतीने क्लग्रु प्राध्यापक रजनीश क्मार शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा प्रारंभ आज ऑनलाइन करण्यात आला याप्रसंगी म्ख्य अतिथी एन सी

आर टी चे माजी निदेशक जगमोहन सिंह राजपूत तथा विशिष्ट अतिथी हिमाचल प्रदेश केंद्रीय विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो कुलदीप अग्निहोत्री यांनी विचार मांडले नागपूर इथल्या राष्ट्रसंत त्कडोजी महाराज विदयापीठाच्या कृलग्रूपदी डॉ सुभाष रामभाऊ चौधरी यांची निय्क्ती करण्यात आली आहे राज्यपाल आणि क्लपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज ही घोषणा केली

चौधरी यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे डॉ स्भाष चौधरी यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्य्तर पदवी तसंच पीएच डी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन संशोधन तसंच प्रशासन क्षेत्रात व्यापक अन्भव आहे नागपूरच्या जे डी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात सुभाष चौधरी यांनी प्राचार्यपद भूषवलं आहे राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागप्र विद्यापीठाचे क्लग्रू डॉ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे क्लग्रु डॉ मुरलीधर चांदेकर यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलग्रुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ

दहावीची ही परीक्षा जीवनातील शेवटची परीक्षा नाही ही सुरुवात आहे जीवन हीच एक मोठी परीक्षा आहे करियरच्या वाटेत अनेक परीक्षांचा सामना करावा लागणार आहे स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर आपली क्षमता सिद्ध करा आपल्या ज्ञानाचे संपतीत रूपांतर करण्याचे शिक्षण हेच सर्वात मोठे माध्यम आहे असा मंत्र केंद्रीय सुक्ष्म मध्यम व लघ् उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला

नागपूर महानगरपालिकेकरिता उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमता कर आहे मनपाच्या कार्यक्षेत्राचे क्षेत्रफळ बघता मालमता करापासून प्राप्त उत्पन्न आणि वार्षिक मागणी ही सुसंगत नाही राज्याच्या इतर महानगरपालिकेच्या त्लनेत नागपूर मनपाव्दारा कर योग्य मूल्यांकनाचे दर आणि कर योग्य मूल्यावर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराचे दर कमी आहेत या दराला स्संगत करुन मालमता कर आकारणीत एकसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याचा दृष्टीने कर आणि कर संकलन विभागाची प्नर्रचना करीत मनपाआय्क्त त्काराम मुंढे यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहे नागपूर काटोल वर्धा ब्रह्मप्री या भागात काही ठिकाणी गडगडाटी वादळासह म्सळधार पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे

अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चितीपर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे